व्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना आज चीनच्या ताई जू यिंग बरोबर रंगणार प्रधानगंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स चे अध्यक्ष एमॅन्यूअल मॅक्रोन बरोबर द्विपक्षीय हितसंबधाबरोबरच व्यापक धोरणात्मक भागीदारीवर चर्चा केली या चर्चे दरम्यान मॅक्रोन म्हणाले की काश्मिर चा प्रश्न उभय देशांनी सोडवायला हवा कुठल्या मध्यस्थाची गरज नाही

या चर्चेनंतर उभय देशांच्या शिष्टमंडळांची बैठक झाली दोन्ही देशांमध्ये चार सामंजस्य करार झाले वार्ताहर परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की दोन्ही देशांमधली भागीदारी ही स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मजबूत तत्त्वांवर उभी असून कुठल्याही स्वार्थी विचारांवर आधारित नाही दहशतवाद आणि सुरक्षा या विषयांवर परस्पर सहकार्याच्या दिशेने दोन्ही देशांनी पुढ जायचं ठरवलं आहे असंही मोदी म्हणाले

आज प्रधानमंत्री फ्रान्सचे प्रधानमंत्री एडवर्ड फिलिप यांना भेटणार आहेत नंतर तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील आणि युनेस्को च्या मुख्यालयाला भेट देतील त्या नंतर मोदी संयुक्त अरब अमिरातीला रवाना होतील संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीत त्यांना प्रतिष्ठीत ऑर्डर ऑफ झायाद या पुरस्कारांनं गौरविलं जाणार आहे

त्रिवार तलाक विरोधी कायद्याची वैधता तपासायचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं आहे न्यायमूर्ती एन व्ही रमण आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या पीठानं आज याबाबतच्या याचिकेवर केंद्रसरकारला नोटिस बजावली

छोटया स्टार्ट अप उद्योगांना आयकर कायद्यातल्या विशेष कलमाअंतर्गत मिळणारी कर सवलत कायम राहील असं केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळानं स्पष्ट केलं आहे

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि या विभागाच्या शर्तींची पूर्तता करणाऱ्या सर्व स्टार्ट अप उद्योगांना ही सवलत आपोआप मिळणार नाही

सागरी उजेला यापुढं नवीकरणीय उर्जा म्हणून मान्यता देण्याचा निर्णय अपारंपारिक आणि नवीकरणीय उर्जामंत्री आर

यामुळे सागरी उर्जा क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे सागरी वादळं तसंच समुद्राच्या लाटांपासून तयार होणाऱ्या उर्जेला यापुढं नवीकरणीय उर्जेचा दर्जा दिला जाईल असं नवीन आणि नवकरणीय उर्जामंत्रालयानं स्पष्ट केलं आहे सौरेतर नवीकरणीय उर्जा खरेदीची बंधनं या उर्जेला लागू राहतील शारदा चिट फंड प्रकरणी सीबीआयनं पाश्विम बंगालच्या पर्यटन मंत्री अत्री भट्टाचार्जी यांची चौकशी केली शारदा समूहाला राज्य सरकारच्या जाहिराती देण्याच्या प्रकरणावरून ही चौकशी केल्याचं सूत्रांनी सांगितलं त्या वेळी भट्टाचार्जी या माहिती आणि सांस्कृतिक कार्य खात्याच्या सचीव होत्या शारदा समूहाच्या कर्मचाऱ्यांना सरकारी निधीतून वेतन दिल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉण्डरिंग प्रकरणी सात तास कसून चौकशी केली चौकशी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी प्रश्वावली तयार केली होती या चौकशी नंतर राज यांना सोडून देण्यात आलं बिहारमध्ये नुकत्याच आलेल्या पुरामुळे उद्दवस्त झालेल्या रस्त्यांच्या बांधणीसाठी राज्य सरकारनं केन्दाक़डे दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे बांधकाम आवश्यक असणाऱ्या रस्त्यांची यादी आणि अंदाजीत खर्चाचे तपशीलही कॅद्राला कळवले आहेत दरभंगा मधूबनी आणि पूर्व चंपारण्यात सर्वाधिक नुकसान झालं असून अनेक पूलही पडली आहेत

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर या चांद्रयानानं पाठवलेलं हे पहिलंच छायाचित्र आहे

स्वित्झर्लंडमध्ये बसील थें सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना आज चीनच्या द्वितीय मानांकित ताई जू यिंग हिच्याबरोबर होणार आहे

पुरुष एकेरीत भारताच्या वी साईप्रणीत आणि पी व्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती

श्रीकांत आणि एच एस प्रणॉय हे या स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी विक्रम राठोडची निवड झाली आहे गोलंदाजी प्रशिक्षकपदी भारत अरुण तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदी आर श्रीधर कायम राहतील वरीष्ठ राष्ट्रीय निवड समितीन शिफारस केलेल्या नावांमधून या तिघांची नाव निश्वित झाली आहेत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती होईल

वेस्ट ांडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी लखनौ न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याचं कामकाम पाहणा या विशेष न्यायाधीशांना मुदतवाढ देण्याबाबत दोन आठवडयाच्या आत आदेश काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशसरकारला दिले आहेत

आणि नऊ महिन्यात निर्णय देण्याची सूचनाही त्यांनी केली होती मात्र त्यांच्या मुदतवाढीबाबत राज्यसरकारनं अद्याप आदेश काढलेला नाही माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांनी आज राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी त्यांना शपथ दिली

आयुष रुग्णालयांसह कोणत्याही सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्णविभागात रुग्णांना तपासणीसाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज नाही असं केंद्रिय आरोग्यमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे तसंच या तपासणीत सूचवलेली औषधं वेलेनेस सेंटर मधून मिळतील अमेझान वर्षावनात पसरलेल्या मोठ्या वणव्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनिओ गुटेरस यांनी चिंता व्यक्त केली आहे